उद्या उपमुख्यमंत्री आणि पूण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आढावा बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे पूण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असल्यानं गेल्या शुक्रवारी झालेल्या बैठकीतच पवार यांनी टाळेबंदीचा इशारा दिला होता

व्यापारी महासंघ संपूर्ण टाळेबंदीमुळं होणारं नुकसान टाळण्यासाठी काही निर्बंध अधिक कडक करण्याची विनंती व्यापारी महासंघानं प्रशासनाला केली आहे

कोरोना रुग्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांत मिळून मार्च महिन्यात कोरोनाचे एक लाखांहून अधिक रुग्ण वाढले आहेत

पुणे शहरात गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला त्यानंतर गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर दरम्यान शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत होता

मार्चचा दुसरा पंधरवडा अधिक घातक ठरल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे

पिंपरी चिंचवड महापालिका प्रवेश कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासकीय इमारतीमध्ये आता केवळ अत्यावश्यक सेवा कर्मचारी अधिकारी आणि नगरसेवक यांनाच प्रवेश देण्यात येणार असून नागरिक आणि ठेकेदारांना मनाई करण्यात आली आहे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काल रात्री हा आदेश जारी केला बारावी प्रवेश पत्रे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं या महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रं हॉल तिकीट येत्या शनिवारी म्हणजेच तीन एप्रिलपासून संबधित कनिष्ठ महाविद्यालयांना उपलब्ध होणार आहेत या प्रवेशपत्रांवर संबधित विद्यार्थ्याचे छायाचित्र प्राचार्यांचा सही शिक्का झाल्यानंतर ती विद्यार्थ्यांना वितरीत करावीत अशी सूचना मंडळानं कनिष्ठ महाविद्यालयांना केली आहे

पालिकेला इतिहासात प्रथमच उच्चांकी मिळकतकर उत्पन्न्न मिळालं आहे

पणे पालिका पूणे महापालिकेच्या विषय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी आज अर्ज दाखल करण्यात आले आहेत

महापालिका निवडणूकीपूर्वीचे अखेरचे वर्ष असल्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं नवीन आणि जुन्या सभासदांना संधी देत समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे महाआघाडीनंदेखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत

उद्याही तापमानातही फारसा बदल संभवत नाही असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार